यासाठी नामांकित औद्योगिक कंपन्यानी सीएसआर फंडातून निधी देण्याचं कबूल केलं आहे पुणे शहरात सहा कोटी रुपये खर्च करून लायगुडे हॉस्पिटल दळवी हॉस्पिटल बाणेर जम्बो कोविड रुग्णालय आणि नायडू हॉस्पिटल या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लॅंटचं काम सुरू झालं आहे दोन रुग्णालयांतून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू झाली आहे

ऑक्सिजन तुटवडा भरून काढण्यासाठी ऑक्सिजन ऑडिटवर भर दिला जात आहे यसाठी जिल्ह्यातील खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयात प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे

व्यापारी संघ पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असल्याने अत्यावश्यक वस्तूबरोबरच इतर वस्तूंची घरपोच सेवा प्रवण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी पूणे जिल्हा रिटेल व्यापारी संघानं केली आहे महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रमक्मार यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं आहे व्यापाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावं असंही यात म्हटल आहे

शिरोळे राज्य सरकारचं लस वाटपाचं फसलेलं नियोजन आणि ठराविक भागाला झुकतं माप देण्याच्या राजकारणामुळे राज्यातली जनता लसीकरणापासून वंचित राहात आहे असा आरोप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला आहे राज्य सरकारनं हे राजकारण थांबवून सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचं निवेदन शिरोळे यांनी राज्य सरकारला दिलं आहे लसीकरण ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर केवळ पूर्व नोंदणी केलेल्यानाच लस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ

शहरासाठी मिळणारा लसींचा साठा अप्रा पड्र लागल्यानंतर शहरातील लोक मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातील केंद्रावर गर्दी करू लागले त्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याने आता थेट उत्पादकाकडून लस खरेदी करण्याचा आणि त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता त्याअनुषंगाने महापौर ढोरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र दिलं आहे

हे रुग्ण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील आहेत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही याला दुजोरा दिला असून पुण्यातील जम्बो रुग्णालयातही प्रामुख्यानं शेजारच्या जिल्ह्यातीलच रुग्ण असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे

पुण्यातील सिंचन भवनात या संदर्भात बैठक झाली सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीच्या पाणी वाटपावरून निर्माण झालेला वाद आपापसात मिटवण्याचा दृष्टीनं या बैठकीचं आयोजन केलं होतं मात्र वादावादी होऊन अखेरीस सोलापूरच्या शिष्टमंडळाला बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला काकडे निधन जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बारामती लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं आज पूण्यात वृध्दापकाळानं निधन झालं

त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी काम केलं होतं पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली साखर कारखाना आणि सहकार क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान होतं

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नाही मात्र दुपार नंतर हवामान ढगाळ असेल तसंच हलक्या पावसाचाही पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार